राज्याच्या आर्थिक स्थितीवर अधिवेशनात प्रामुख्याने चर्चेची शक्यता सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सूरमयी सांगता आणि

अधिवेशन नागपर राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली राज्यातल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं जनतेला दिलेली वचनं नक्की पूर्ण करू राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याचा आढावा घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडू असं ठाकरे म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची भूमिका शिवसेनेनं आधीच स्पष्ट केली असून त्यात बदल होणार नाही असंही त्यांनी सांगितलं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कार्यशैलीवर टीका करतांना सरकार या अधिवेशनाबाबात गंभीर नसल्याचा आरोप केला

राज्य सरकार जाणीवपूर्णक राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत भ्रम पसरवत आहे राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून दिलेली आश्वासनं पूर्ण करायची नसल्यानं सरकार देखावा निर्माण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल संध्याकाळी बोलावलेल्या चहापानावरही विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला निषेध स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी काल भाजपा तर्फे आंदोलन करण्यात आलं आपल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा नेते शाह नवाज हुसेन यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली अर्थसंकल्पपर्व चर्चा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अर्थसंकल्पपू र्वचर्चेला सुरुवात करणार असून यामध्ये त्या औद्योगिक संस्था शेतकरी संघटना आणि अर्थतज्ञांकडून त्यांच्या सुचना आणि मतं जाणून घेतील स्टार्ट अप फिन्टेक आणि डिजिटल क्षेत्रातील तज्ञांची मतंही त्या जाणून घेणार असून आर्थिक क्षेत्र आणि भांडवली बाजारातील प्रतिनिधींशीसुद्धा त्या चर्चा करणार आहेत येत्या एक फेब्रवारीला त्या संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे फास्ट टॅग देशभरातील टोल नाक्यांवर टोल वसुलीसाठी कालपासून फास्ट टॅग यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी अद्यापही अनेक वाहन चालकांना फास्ट टॅग मिळालेला नाही त्यामुळे पुढचा महिनाभर फास्ट टॅग बरोबरच रोख स्वरुपातही टोलची रक्कम स्वीकारली जाणार आहे त्यासंबंधीचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं जारी केला आहे

सरदार पटेल पण्यतिथी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं सरदार पटेल यांची देशसेवा नागरिकांना सदैव प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सरदार पटेल हे खऱ्या अर्थानं भारतरत्न होते त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावलीच आणि देशाच्या एकात्मतेची मुहूर्तमेढही रोवली असं गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली विजय दिवस देशभरात आज विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात येत आहे

आयसीटी प्रस्कार अहमदनगर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीनं दिले जाणारे प्रस्कार जाहीर झाले असून यात अहमदनगर जिल्ह्यातल्या सरदवाडी खिले शिक्षक रवी भापकर आणि विक्रम अडसूळ तसंच बीड जिल्ह्यातल्या पारगाव जोगेश्वरी खेले शिक्षक सोमनाथ वाळके या तिघांचा समावेश आहे याविषयी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त करताना विक्रम अडसुळ म्हणाले

यावर उपाय म्हणून कोल्हाप्रात आजपासून अन्न पदार्थामधली भेसळ ओळखणारी फिरती अन्न परीक्षण प्रयोगशाळा सुरू होत आहे पूणे महसूल विभागातली अशा प्रकारची ही पहिलीच प्रयोगशाळा ठरणार आहे दध दर वाढ द्ध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी आणि खासगी द्ध व्यावसायिकांच्या द्ध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा काल पुण्यात कात्रज डेअरीमध्ये झाली यावेळी गायीच्या दुधाची किमत आजपासून लिटरमागे दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला म्हशीच्या दुधाच्या किमतीत मात्र कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही वजन काटे तपासणी भरारी पथक गाळप हंगामात साखर कारखान्यांकडून वजन करताना फसवणूक होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत असल्यानं वजन काटे तपासणी करणारी भरारी पथकं नेमण्याच्या सुचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत या भरारी पथकामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी पथक प्रमुख असतील

एक न्यायालयीन निकाल आणि त्यावरून झालेली फलकबाजी यामुद्यावरून महामंडळाच्या सभासदांनी गोंधळ घातला पंचायत समिती अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा पंचायत समितीच्या सभापतीपदी कॉप्रेसच्या शिल्पा हांडे तर उपसभापतीपदी कॉंग्रेसचे शरद वानखेडे यांची बिनविरोध निवड झाली

यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशातल्या गाझीयाबाद श्रिन या टोळीतल्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख पाच लाख रुपये एक मोटार आणि मोबाईल असा अकरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप करण्यात आला आहे गांजा जप्त जालना पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं काल जालना शहरातल्या संजयनगर भागातून पस्तीस लाख अडोतीस हजार रुपये किंमतीचा एकाहत्तर किलो गांजा जप्त केला आहे

विदर्भातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे मध्य महाराष्ट्रातही अद्याप थंड़ीचा कडाका नाही